आज नवी दिल्लीत सहाव्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते आघाडीचे उद्योजक शेतकरी आणि सरकारी यंत्रणांनी यावर अधिक सक्रीयपणे काम करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली पाणी बचतीकडे आपण कानाडोळा करत असून आपल्या भावी पिढ्यांना पिण्याकरता शुद्ध पाणी मिळेल याची आपणच काळजी घ्यायला हवी असं राष्ट्रपतींनी नमूद केलं कमी पाण्यावर येणारी पिकं घ्यावीत तसंच उद्योग क्षेत्रातही पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं

सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात दिलेला निर्णय कायम ठेवला

महाराष्ट्र सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एक याचिका प्रलंबित असल्यानं आयोगानं या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्याचा निर्णय स्थगित केला होता काल न्यायालयानं या संदर्भात आदेश दिल्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली

मधू महाजन हे निवडणुकीत पैशाचा गैरवापर थांबण्याबरोबरच निवडणुकीच्या संचालनावरही लक्ष ठेवणार आहेत तर मुरली कुमार हे पुण्यात राहून निवडणूक अधिकाऱ्यांशी समन्वयन आणि या संदभातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्याने सर्वत्र राजकीय पक्षांचे फलक झाकले जात असताना पेट्रोल पंपांवरच्या या फलकांकडे मात्र निवडणूक डोळेझाक करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे

निवडणूक लढवताना तिसरं अपत्य असल्याची माहिती पवार यांनी लपवून ठेवत निवडणुकीत विजयी मिळवला त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती